मनमोहन सिंह आणि एच

कोरोना संदर्भात दिलेली जबाबदारी पार न पडल्याच्या कारणावरून नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजावली आहे

लातूर जिल्ह्यातून बाहेरून आलेल्या एकाही मजूराचे स्थलांतर होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि टाळेबंदी संपेपर्यंत या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करावी असे निर्देश विधानकार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी काल आढावा बैठकीत दिले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या आवाहनानंतर रिपाइं युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या हस्ते दहिसरच्या केतकीपाडा इथं मोफत अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आलं

हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार इथे पारधी वस्तीत गावठी दारू अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकला

नांदेड जिल्ह्यातील विलोली इथं काल तहसील कार्यालय आणि यूध्द करूया कोरोनाशी या व्हॉटस्अप युपच्यावतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं

टाळेबंदीमुळे अडचणीत आलेल्या गडचिरोली शहरातील गरीब निराधार विधवा अपंग व्यक्तींना काँग्रेस कमिटीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा प्रारभ काल मदत आणि प्नर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते झाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी कोळीवाङ्यातील कोरोना रुग्णांच्या सानिध्यात आलेल्या कॉरन्टाईन नागरिकांची व्यवस्था करण्यात आलेल्या वरळीतील पोद्दार रुग्णालयात जाऊन तेथील यंत्रणा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं एटीएम वापरतांना सामाजिक अंतर राखतानाच ठिकठिकाणी सॅनिटायझरने हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

बीड जिल्ह्यातील आष्टी इथं एका धार्मिक स्थळावर सामृहिक प्रार्थना करण्यासाठी गेलेल्या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांनी दिली जळगावमध्ये शिवभोजन थाळी ही योजना निराधार आणि बेघरांना उपयुक्त ठरत आहे

रायगड जिल्हा धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटींचा निधी आज जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला

जालना जिल्ह्यातल्या शहागड इथल्या तीन कुटुंबांतले लोक लातूर जिल्ह्यातल्या कोरोनाप्रस्तांच्या संपर्कात आल्याचं समोर आलं आहे आमच्या राज्यभरातल्या प्रतिनिधींसह आकाशवाणी बातम्यांसाठी सुहास देशपांडे पुणे